या कराराचे तपशील जाहीर करण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत तसंच काँग्रेस आणि भाजप सरकारांनी या विमान खरेदी संदर्भात केलेल्या करारांतल्या किमतीचा तुलनात्मक अहवाल सर्वोच्च न्यायालयाला सादर करावा अशा मागण्या या याचिकेमध्ये करण्यात आल्या आहेत सरन्यायाधीश रंजन गोगोई न्यायमूर्ती एस

कौल आणि के

जोसेफ यांच्या पीठापुढे या याचिकेची सुनावणी होणार आहे

राष्ट्रीय अय्यप्पा भक्त संघाच्या अध्यक्ष शैलजा विजयन यांनी ही याचिका दाखल केली असून या मंदिरात सर्व वयाच्या महिलांना प्रवेश देण्याचा निर्णय अकारण असल्याचं यात म्हटलं आहे

केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालयाच्या वकिलांनी चिदंबरम यांच्याकडून दाखल अर्जावर सविस्तर उत्तर देण्यासाठी तसंच यासंदर्भात युक्तिवाद करण्यासाठी आणखी मुद्दत मागितली त्यानंतर न्यायालयानं या प्रकरणी पुढची सुनावणी एक नोव्हेंबरला ठेवली असून चिदंबरम पितापुत्रांना त्या तारखेपर्यंत अटकेपासून दिलासा मिळाला आहे

ताजिकिस्तानची राजधानी द्रशांबे इथे भारतीय समुदायाला संबोधित करताना ते काल रात्री बोलत होते भारत आणि ताजिकिस्तान यांच्यात अनेक शतकांपासून जवळचे संबंध असल्याचं नमूद करत उभय देशांमधला व्यापार वाढवण्या सोबतच नागरिकांमधला परस्पर संपर्क वाढवण्याचं आवाहन त्यांनी केलं राष्ट्रपती आज ताजिकिस्तानचे अध्यक्ष एमामोली रहमोन यांची भेट घेणार आहेत उभय नेत्यांदरम्यान अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा आणि महत्त्वाचे अनेक करार होण्याची अपेक्षा आहे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय हवाई दलाला श्भेच्छा देत भारताच्या रक्षणासाठी अहोरात्र झटणाऱ्या सर्व शूर जवानांना सलाम अशा शब्दात एका ड्विटसंदेशातून आपल्या या भावना व्यक्त केल्या आहेत पतगांच्या मांज्यानं गळा चिरला गेल्यामुळे प्ण्यातल्या भोसरी इथल्या एका महिला डॉक्टरचा काल मृत्यू झाला

राजेंद्र माने यांनी घेतला आहे याशिवाय सर्व शाळांनी शालेय परिवहन समिती स्थापन कराव्यात यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीनं संयुक्त मोहिम राबवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे औसा तालुक्यात एका शालेय विद्यार्थिनीवर बसचालक आणि मदतनिसानं अत्याचार केल्याची घटना न्कतीच उघडकीस आली त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला

या शिबीरात उघड्यावर शौचमुक्त गाव संकल्पनेसह विविध विषयांचं प्रशिक्षण दिलं जाणार असल्याचं याबाबतच्या व्रत्तात म्हटलं आहे